यासाठी महापालिका नगरपालिका नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियमात दुरुस्ती करण्यात येणार असून यामुळे परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे

आरोग्य सक्षमतेचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रथम तीन वर्ष आणि पुढे आणखी दोन वर्ष सेवा करता येईल मदत आणि प्नर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्याचा तसंच पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला आहे या बैठकीत अवनी वाघीणीच्या मृत्यूबाबतचा वाद उपस्थित झाला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं की त्यांनी यावेळी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली

या उपग्रहाला जीएसएलव्ही मार्क थ्री या प्रक्षेपकातून सोडण्यात येणार आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी पाच वाजता हे प्रक्षेपण केलं जाईल

ल स्मृती सन्मान तर प्रतिभावान संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांना पू ल जीवनगौरव प्रस्कार जाहीर झाला आहे

ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदाच्या पुलोत्सव कार्यक्रमात संगीत कला तसंच साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव केला जाणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ लेखक डॉ जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि द फडणीस यांचाही या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात येणार आहे

औरंगाबाद शहरातल्या पीपल्स एज्य्केशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन उद्घोगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे

उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील यावेळी उपस्थीत राहणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

आवाज मोठा असल्यामुळे घरांच्या खिडक्या तावदानं हादरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

दिल्लीहून आलेल्या एअर इंडीयाच्या विमानात सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार संशयित दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोन्याची बिस्कीटे आढळली एक कोटी रूपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्याची औरंगाबादेमधली ही पहिलीच घटना आहे

जिल्हा रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली जिल्ह्यात कुठेही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी तक्रार करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

कदम यांनी केलं आहे

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय आयुक्तांना देण्यात आलं

या योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन आणि इतर साहित्य मिळाल्यानं अनेक शेतकरी आपल्या शेतात पिकाला पाणी देऊन उत्पन्न वाढवत आहेत

मला पाणी नेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते मला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची माहिती मिळाली त्याकरीता कृषीविभागाकडे मी अर्ज सादर केला

म्हणून मी माझ्या शेतातली पिकाला पाणी देऊ शकतो माझ्या शेतात आता कपाशी हरबरा मक्का पिकांचे उत्पादन काढत असल्यामुळे मला त्यामधून भरपूर नफा मिळत असून माझे जिवन सूखी आणि समृध्दी होत आहे

त्यामुळे मी व माझे कुंट्रंब केंद्र सरकारचे आभारी आहे

सध्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची बदली अकोला इथं राज्य बियाणे महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून करण्यात आली आहे

जम्मू काश्मीर भागातील सियाचिन ग्लेसियर इथं बर्फावरील टेकडीवरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला दरम्यान बीड जिल्ह्यातल्या पाटोदा इथले जवान विजय्क्मार ढगे यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सैन्यदलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली दिवाळी संपवून पंजाब इथं कर्तव्यावर परतत असतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं निधन झालं होतं

वाळू वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याकडून कारवाई न करण्यासाठी दरमहा साडेतीन हजार रूपयांची मागणी जाहागिरदार यानं केली होती बाल न्यायालयातला सहायक सरकारी अभियोक्ता दीपक राठोड यालाही जालना लाचल्चपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पाचशे रुपयांची लाच घेताना काल अटक केली आरोपींना शिक्षा मिळेल अशा साक्षी साक्षीदारांकड्रन नोंदवून घेण्यासाठी दीपक राठोडनं तक्रारदाराकडं एक हजार रुपयांची लाच मागितली होती मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळत नसल्यानं परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातले काही तरूण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली भारतीय स्टेट बँकेसमोर तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत सुशिक्षित तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी कर्ज प्रस्तावांवर नियमानुसार कार्यवाही करुन तात्काळ कर्ज देण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे

या दौऱ्यामध्ये ते अनेक खेड्यांना भेटी देऊन दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत